गृह विलगीकारणात उपचार घेत असलेल्या आणि ऑक्सिजनची गरज असलेल्या कोरोनारुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्यास दिल्लीसरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर रुग्णांना आपला कोरोना अहवाल आधार कार्डआणिओळखपत्रासह अर्ज दाखल करता येणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारी त्याची छाननी करून उपचारपात्र रुग्णांसाठी ई पास जारी करणार असून त्याद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलेंडर वितरण केंद्रावर ऑक्सिजनसिलेंडर नेण्यासाठी जाता येईल

पुढील दोन दिवसात तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन गृहमंत्रालायचा हा गट आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्याची शक्यता आहे दरम्यानराज्यातल्या वाढत्या हिंसाचाराबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यसचिवांना यापूर्वीच पत्र पाठवलं होत अतिरेकी ठार जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात कानिगांम भागात आज सकाळी अतिरेकी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्या झालेल्या चकमकीत तीनअतिरेकी ठार झालेतर एका अतिरेक्याने आत्मसमर्पण केल हे सर्व अतिरेकी अलबद्र संघटनेचे आहेत अजूनही या भागात अतिरेक्यांची शोध मोहीम चालू आहे केंद्रीय मंत्रीमंडळ आयडीबीआय बँकेमधून धोरणात्मक निर्गुतवणूक करण्याला आणि व्यवस्थापनावर असलेल्या नियंत्रणाचं हस्तांतरण करण्याला काल केंद्रीय मंत्रीमंडळानं तत्त्वतः मंजुरी दिली सध्या एल आय सी म्हणजेच आयुर्विमा महामंडळ हे आयडीबीआय बँकेचे प्रवर्तक असूनभारतसरकार सहप्रवर्तक आहे

निवडणूक आयोग माध्यमांच्या मुक्त वार्तांकनाच्या मुद्द्यावर आपलं एकमत आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे माध्यमांसंदर्भातल्या आयोगाच्या भूमिकेविषयी काही माध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेहमीच योग्य विचारविनिमय करतो असं आयोगानं सांगितलं आहे मुक्त वार्तांकनावरच्या आपल्या विश्वासाप्रती आपण वचनबद्ध आहोत आमच्यापैकी प्रत्येकजण माध्यमांच्या निवडणूक प्रक्रियेतील सकारात्मक भूमिका जाणतो असं आयोगानं म्हटलं आहे

निधन राष्ट्रीय लोकदलपक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं आज सकाळी दिल्लीत कोरोना मुळे निधन झालं

त्यांचे पुत्र जयंत चौधरी यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी अजित सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे चौधरी अजित सिंह हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत होते आणि त्यांनी केंद्र सरकारमध्ये आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक विभागांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली असं पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हंटल आहे

नमस्कार